काल मंत्रालयात राज्य आपत्कालीन कक्षाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली त्यानंतर त्यांनी हे निर्देश दिले मदतीची उर्वरित रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासह पूरग्रस्त भागात जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

मदत वेळेत पोहोचावी यासाठी मदत साहित्य रेल्वेद्वारे मोफत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी रेल्वेच्या पार्सल विभागात त्याची नोंद करणं आवश्यक आहे

परभणी जिल्ह्यातल्या सेलू नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन लाख रूपयांचा धनादेश पाणीप्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे सुपूर्द केला

औरंगाबाद शहरातून विविध स्वयंसेवी संस्थांनी दोन ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू संकलित करून पूरग्रस्त भागात पाठवल्या आज दुपारनंतर आणखी तीन ट्रक जीवनावश्यक वस्तू कोल्हापूर सांगलीकडे रवाना होणार आहेत लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पूरग्रस्तांसाठी विविध जीवनावश्यक वस्तू तसंच औषधी संकलित करुन टॅम्पोव्दारे सांगलीकडे रवाना करण्यात आल्या लातूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघातर्फेही औषधांसह पिण्याच्या पाणाच्या बाटल्या पूरग्रस्तांसाठी देण्यात आल्या

त्यामुळे काल एकादशीनिमित्त पांडरंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरं अद्याप पाण्यातच आहेत भाविकांची गर्दी लक्षात घेत पोलीस प्रशासनानं नदीलगतच्या घाटांवर आणि मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता

शिंदे यांनी दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल पूरग्रस्त सांगली कोल्हापूर आणि सातारा भागाची हवाई पाहणी करून माहिती घेतली पुरात आतापर्यंत चाळीस जणांचा मृत्यू झाला असून साडे चार लाखावर नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं आहे या प्रामुळे मुंबई बंगळ्रू राष्ट्रीय महामार्ग गेल्या सहा दिवसांपासून बंद आहे गेल्या मंगळवारपासून शेकडो वाहनं या मार्गावर उभी आहेत या मार्गावरच्या पुलांवर आलेलं पाणी आता ओसरत असल्यानं आज हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रशिया दौऱ्यात गुंतवणूकविषयक करार करण्यात येणार आहेत

प्रगतीपथावर पुढे जाणारा महाराष्ट या विषयावर औरंगाबाद इथं झालेल्या थिंकर्स मीट कार्यक्रमात ते बोलत होते अनेक मान्यवर अभ्यासकांनी या कार्यक्रमात विविध विषयांवर आपापली मतं व्यक्त केली

सीबीएससी मंडळाने गेल्या आठवड्यातच या श्ल्क वाढीची सूचना प्रसिद्ध केली आहे ज्या शाळांनी जुन्या नियमानुसार परीक्षा नोंदणी केली असेल त्यांनी विद्यार्थ्यांकडून नव्या नियमान्सार वाढीव शुल्क वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शंभर टक्के द्रष्टीहीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना श्भेच्छा दिल्या आहेत

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनीही राज्यातल्या नागरिकांना बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत बकरी ईद हा पवित्र सण पूर्ण श्रद्धा आणि समर्पण भावनेचा संदेश देतो हा सण साजरा करताना दानधर्म तसेच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात्त विचार केला जातो असं राज्यपालांनी आपल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे बकरी ईद निमित्त आज सर्वत्र साम्हिक नमाजसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद इथं छावणी परिसरातल्या ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता सामुहिक नमाज पठण करण्यात येणार आहे

राजस्थानातल्या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात पिसारा फुलवून नाचत असलेला मोर आणि त्यासमोर थबकलेल्या अस्वलाचं छायाचित्र त्यांनी टिपलं होतं या छायाचित्राची प्रस्कारासाठी निवड झाली सुवर्णपदक दीड लाख रूपये रोख आणि प्रशस्तिपत्र असं प्रस्काराचं स्वरूप आहे यावर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात या प्रस्काराचं वितरण होणार आहे

मग मराठवाड्यातल्या गावांना वॉटर ग्रीडची गरज उरते का असा प्रश्न जलतज्ञ प्राध्यापक प्रदीप प्रंदरे यांनी विचारला आहे जालना इथं काल झालेल्या मराठवाडास्तरीय मराठवाडा वॉटरग्रीड परिषदेत ते बोलत होते मराठवाड्याची भौगोलिक स्थिती आणि सध्याच्या वातावरण बदलामुळे पावसाचं प्रमाण कमी झालेलं असताना पाण्याचं नियोजन कसं करणार असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला वस्तू आणि सेवा कराचे येणाऱ्या काळात सकारात्मक परिणाम दिसून त्याचा आर्थिक विकास वाढीला फायदा होऊ शकेल असं पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे परभणी जिल्ह्यात सेलू इथं नवीन व्यापारी संकूलाचं उद्घाटन लोणीकर यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते हे व्यापारी संकुल शहराच्या विकासाचा आरसा असल्याचं लोणीकर यावेळी बोलतांना नमूद केलं औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी औषधी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात सौंदलगाव पाटी गावाजवळ ही घटना घडली वेस्ट इंडीजमध्ये पोर्ट ऑफ स्पेन इथं भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात काल झालेला सामना भारतानं डकवर्थ लुईस नियमानुसार एकोणसाठ धावांनी जिंकला

शतकवीर कोहली सामनावीर ठरला तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना पावसानं रद्द झाला त्यामुळे कालच्या विजयासह या मालिकेत भारत आता एक शून्यनं आघाडीवर आहे तिसरा सामना परवा बुधवारी होणार आहे